भारतरत्न डॉ

हर्ष वर्धन यांनी त्यांचे अभिनंदन केले

या आढावा बैठकीला नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते

ग्जरातमध्ये गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते ऊर्जेच्या क्षेत्रात नैसर्गिक वायूचं प्रमाण चार पटींनी वाढवण्याचा निर्धार व्यक्त करतानाच पंतप्रधानांनी निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाची गरजही व्यक्त केली

कोरोनाचं भय कायम असल्यानं यंदा चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचं थेट प्रक्षेपण होणार असून महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येणार आहे या कार्यक्रमाचं ऑनलाईन थेट प्रक्षेपण होईल या दिवशी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पृष्पवष्टी केली जाणार आहे महापरिनिर्वाण दिना निमितानं चैत्यभूमी स्मारक इथं करण्यात येत असलेल्या तयारीची अतिरिक्त महानगरपालिका आय्क्त संजीव जयस्वाल यांनी काल पाहणी केली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसंच कोरोनाची द्सरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेऊन यंदा राज्य शासनासह महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे

म्ंबईसह संय्क्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला

म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईत हतात्मा चौकात हतात्मा स्मारकाला प्ष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे गृहमंत्री अनिल देशम्ख म्ंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्ख्य सचिव संजय क्मार यांच्यासह अनेक मान्यवरांनी हतात्म्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली

मदान यांनी दिली आहे

य्ती आणि आघाडी सरकारने संवैधानिक आरक्षणाची पायमल्ली करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक न्कसान केलेअसा आरोप वंचित बहजन आघाडीचे अध्यक्ष एड प्रकाश आंबेडकर यांनी आज केला आहे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे वंचित बह्जन आघाडीचे उमेदवार राह्ल वानखेडे यांच्या प्रचारासाठी नागपूरात आले असता पत्रकारांशी ते बोलत होते एपीईआय असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव एम्प्लाइज इंडिया एपीईआय च्या नागपूर शाखेने होतकरू आणि ग्णवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृती वितरणाचा कार्यक्रम आज नागपूरातील महाराजबागस्थित कृषी महाविद्यालय इथ आयोजित केला होता

ऑरेंजसिटी वॉटर प्रत्येक घराला स्वच्छ आणि स्रक्षित पाणीप्रवठा करण्याच्या उद्देशाने नागप्र महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी रामनगर येथील जलकृंभ स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे

या दरम्यान नागरिकांनी प्रेसा पाणीसाठा करण्याचे आणि सहकार्य करण्याच आवाहन ऑरेंज सिटी वॉटरतर्फे करण्यात आल आहे

एस विश्वकर्मा डीजीओएफ आणि अध्यक्ष आय्ध फॅक्टरी बोर्ड प्रम्ख या वेळी प्रम्ख पाहणे म्हणून उपस्थित राहतील बलडाणा पीटीसी ब्लडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ताल्क्यातील साखरखेडा येथे आज अकोला पोलिसाच्या दहशतवादी विरोधी पथकाने एकास ताब्यात घेतले असून त्यांच्याकड्न दोन पिस्त्लेही या पथकाने जप्त केले आहेत

नागपूर जिल्ह्यातील शाळांबाबत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या सोबत सर्व उपविभागीय अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका झाल्या आहेत शाळा पूर्वतयारीसाठी निर्जत्कीकरण मनपा क्षेत्रात आय्क्तांनी आणि ग्रामीण क्षेत्रात म्ख्याधिकाऱ्यांनी आदेश दिले असल्याचे तसेच खाजगी आस्थापनांना त्यांच्या सीएसआर फंडातून निर्जंत्कीकरण करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्याचेही वंजारी यांनी कळवले आहे